यंदा प्रथमच अर्थसंकल्प कागदविरहित रुपात सादर होणार आहे अर्थसंकल्पाचं एक मोबाईल एपही तयार करण्यात आलं असून संसदेसमोर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या एपवर नागरिकांना अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व तपशील पाहता येणार आहे कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काय तर्तुदी केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली चित्रपटांच्या तिकिटांच्या ऑनलाईन नोंदणीस प्रोत्साहन द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे चित्रपटात दोन मध्यंतर असावेत तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं पालन करणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

कोविड प्रतिबंधक लस ही देशाच्या आत्मनिर्भरतेचं तसंच आत्मसन्मानाचंही प्रतीक असल्याचं ते महणाले

माय गोव्ह या संकेतस्थळावर जालना जिल्ह्यातल्या परतूर इथले डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षेबाबत मन की बात मध्ये बोलण्याचा आग्रह केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आपल्या सूचनेची दखल घेतल्याबद्दल डॉ मंत्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले मेरे प्यारे देशवासीयों माय गोव्ह पर महाराष्टर के जालना के डॉ स्वप्नील मंत्री और केरळ के पल्लकड के प्रल्हाद राजगोपालन ने आग्रह किया है की में मन की बात में सडक सुरक्षा पर भी आपसे बात करु माननीय पंतप्रधानांनी रस्त्याच्या सुरक्षेसंबंधी माझ्या सूचनांचे सर्व नागरिकांना आवाहन केले त्याबद्दल मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार एवंम धन्यवाद व्यक्त करतो आज माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या सूचनांचा उल्लेख करुन माननीय पंतप्रधानांनी मन की बात ला जन जन की बात करुन दाखवले याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे स्वातंत्र्याच्या अम्रतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर य्वकांनी आपल्या भागातल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल स्वातंत्र्याशी संबंधित वीरगाथांबद्दल प्रस्तक लिहावं असं पंतप्रधानांनी सुचवलं

कृषी क्रीडा उद्योग शिक्षण पद्म प्रस्कार आदी विषयांवरही पंतप्रधानांनी काल मन की बात मधून संवाद साधला

बारामती इथं विद्या प्रतिष्ठान संस्थेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क या उपक्रमाची सुरुवात पवार यांच्या उपस्थितीत काल झाली त्यावेळी ते बोलत होते या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा आणि समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन सेवा उद्योग कृषीपूरक व्यवसायांमध्ये युवकांना आणि युवतींना संधी मिळतील असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं

आकाशवाणी आणि द्रर्दर्शनसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले मराठी हिंदी उर्द्र आदी दैनिकं आणि मासिकांमधूनही इलाही जमादार यांच्या अनेक रचना प्रसिद्ध झाल्या नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक नावाची गझल कार्यशाळाही ते घेत असत वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे या पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे घर वाळूचे बांधायचे स्वप्न नसे हे दिवान्याचे या त्यांच्या गझला चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या जमादार यांच्या पार्थिव देहावर आज सांगली इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

खासगी खरेदीदारावर आधारभूत किंमतीनं शेतमाल खरेदी करण्याचं कायदेशीर बंधन घालण्याची तरतूद व्यवहारात निरुपयोगी ठरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला बाजार खुला केल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल असा विश्वासही संघटनेनं व्यक्त केला देशात कृषी कायद्यांवर आंदोलन करणाऱ्यांनी या मुद्यांच्या अनुषंगानं पूनर्विचार करावा असं आवाहनही शेतकरी संघटनेकडून यावेळी करण्यात आलं

सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात एका बालकास डोस पाजून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली प्ढील चार दिवस ही लसीकरण मोहीम सुरू राहणार असून जिल्ह्यातला शून्य ते पाच वर्षे वयोगटातला एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची आरोग्य विभागानं काळजी घ्यावी असे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिले औरंगाबाद महापालिकेतर्फे सिडको एन आठ रुग्णालय इथं या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आरोग्य उप संचालक डॉ

गायकवाड यावेळी उपस्थित होते

उर्वरित बालकांना प्ढच्या चार दिवसांत घरोघरी जाऊन लस देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकड्रन सांगण्यात आलं परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं उपमहापौर भगवान वाघमारे आणि उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पोलिओची लस देत या उपक्रमाचा प्रारंभ झाला नांदेड तालुक्यात धनेगाव परिसरातल्या विटभट्टी कामगारांच्या बालकाला जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांच्या हस्ते लस देऊन ही मोहीम सुरू करण्यात आली लातूर जिल्ह्यात औसा ताल्क्यातल्या जवळगा पोमादेवी इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बालकांना लस पाजली

काल नाशिक इथं गोखले एज्यूकेशन सोसायटीत जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला

संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशनही काल करण्यात आलं

नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या सिंधी या गावी या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं या साहित्य संमेलनात वीरभद्र मिरेवाड यांच्या माती शाबूत राहावी म्हणून या कविता संग्रहाचं तर माधव च्केवाड यांच्या गोडधोड या बालकाव्य संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिन काल नवी दिल्लीत साजरा झाला या कार्यक्रमात औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा कोरोना विषाणू संसर्ग काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

परभणीच्या ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक नियती ठाकर अमरावतीच्या पोलिस आय्क्त आरती सिंह आणि सोलापूरच्या ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातप्ते यांचाही यावेळी गौरव करण्यात आला

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं मूक नायक दिन आणि अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते पत्रकारांशी संबंधित विविध समस्या द्र करण्यासाठी राज्यात प्रत्येक तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा उघडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक दोन रिश्टर स्केल होती या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली नसल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं म्हटलं आहे

पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य त्या दोघांनी केल्याचा ठपका पोलीस अधीक्षकांनी निलंबनाच्या आदेशात नमूद केला आहे मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख तर सेलू ठाण्यातील कर्मचारी संजय साळवे अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत

बालाजी बावस्कर असं मृत तरुणाचं नाव असून तो भोकरदनहून पेट्रोलपंपावर रात्रपाळीचं काम संपवून घरी जात असताना हा अपघात झाला सुधाकर दळवी आणि माणिक दळवी अशी या अपघातातल्या गंभीर जखमींची नावं आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथले भाजप पदाधिकारी बालाजी कोराळे यांचं काल ग्लबर्गा लातूर मार्गावर दुचाकी आणि टेंम्पो अपघातात निधन झालं

माजी अध्यक्षा देवयाणी डोणगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केलेली आहे या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली होती त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी चिठ्ठीच्या आधारे अध्यक्षाची निवड केली होती त्यामुळे या प्रक्रियेला डोणगावकर यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे